राष्ट्रवादी काँग्रस्त्रि अध्यक्ष शरद पवार यांनी आज नवी दिल्ली धिं संसद भवनात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची त्यांच्या कार्यालयात भटघरिसी या भटींतल्या चचेंचा तपशील अद्याप उपलब्ध झालक्ती नाही

राष्ट्रवादी काँप्रस्त्रा अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी काँग्रस्तीअध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी चर्चा क्ली होती मात्र त्यानंतर पवार यांनी शिवसर्वसिंबत सरकार स्थापन करण्याबाबत काही सांगितलं नाही

प्रस्थि दोन दिवसात चित्र स्पष्ट होईल असंही त्यांनी म्हटलंय या संदर्भात आज नवी दिल्ली क्विं संसद भवनात पत्रकारांनी काँग्रस्तअध्यक्ष सोनिया गांधी यांना प्रश्न कला असता त्यांनी काहीही बोलायला नकार दिला

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज क्रळमधळेन्नूर क्रें भारतीय नौदल अकादमीला प्रतिष्ठद्ये राष्ट्रपती ध्वज प्रदान कला राष्ट्रपती ध्वज हा उत्कृष्ठ गुणवत्तद्वीप्रतिक असून युद्ध आणि शांती काळातल्या योगदानाबद्दल तो दिला जातो पारंपरिक आणि नव्या अशा कोणत्याही प्रकारच्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी आपली सशस्त्र दलं पूर्णपणसिज्ज आहत्ती असं राष्ट्रपतींनी यावछी सांगितलं भारतीय नौदलासाठी गुणवान अधिकारी तयार करण्याकरता प्रशिक्षण दद्या या सर्व प्रशिक्षक आणि अधिका यांची त्यांनी प्रशंसा कली अकादमीच्या छात्रांनी दिलसी मानवंदना राष्ट्रपतींनी स्वीकारली क्रिक राज्यपाल अरिफ महम्मद खान नौदलप्रमुख अॅडमिरल करमबीर सिंग आणि मंत्री कदमकपल्ली सुरेंद्रन यावळी उपस्थित होता बा कार्यक्रमानंतर राष्ट्रपती दिल्लीला रवाना झाला काँग्रस्तिया अध्यक्ष सोनिया गांधी राहल गांधी आणि माजी प्रधानमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांची एसपीजी सुरक्षा काढून घण्जामानं राजकारण असल्याचा आरोप भाजपाचक्रियाध्यक्ष जप्ती नङ्डा यांनी फटिळून लावला आह आज राज्यसभप्त शून्य प्रहरात हा प्रश्न उपस्थित झाला त्यावळी तब्रिलत होत उयक्तीला कितपत धोका आह त्यानुसार त्याला सुरक्षा दष्ट्राचा किंवा काढून घष्ड्राचा निर्णय गृहमंत्रालय घर्त कोणतीही राजकीय व्यक्ती त्यावावत निर्णय घर्तनाही असं त हिणालगांधी कुटुंबाला तसंच डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या जीवाला धोका असूनही त्यांच संरक्षण कवच काढून घेस्ठिन त्यांना धोक्यात टाकलं आह असं काँग्रस्ट्री आनंद शर्मा हा प्रश्न उपस्थित करताना म्हणाला अंयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात माजी प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपद्वी यांची एसपीजी सुरक्षा काढून घत्तीी नव्हती याकडत्रिांनी लक्ष वध्तिं

फेंचायतीचं सक्षमीकरण आणि विकास करण्याच्या या उद्दधीनं हा कार्यक्रम राबवला जातो

दोन्ही दधीमधशिंतता प्रगती समुद्दी आणि सुरक्षा सहकार्याचं आवाहन या संदधीत कले आहजिव्या अध्यक्षांच्या नसुम्वाखाली भारत श्रीलंका संबंध नव्या उंचीवर पोचतील असा विधास जयशंकर यांनी व्यक्त कल्ला आज सकाळी तव्विरा संपवून मायदधी निघाला भारत आणि सिंगापूर यांच्या संरक्षण दलांमध्यसियुक्त युद्दसरावासाठी परस्परांशी वाढलखिा संपर्काबाबत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी समाधान व्यक्त कलि आह उंरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी काल सिंगापूरच उपप्रधानमंत्री आणि अर्थमंत्री हेंग स्वी कीट यांची सिंगापूरमध्यभिष्ट घरली

भारतासाठी आशिया प्रशांत क्षद्वीम्हणज मुरक्षित समुद्रांच्या माध्यमातून जोडलली एकात्मिक व्यापार असलली आणि असियान दशीमध्य सिमन्वय निर्माण करणारा खुला समावधीक आणि स्थैर्य असलस्ती प्रदशीआहा ब्रावर राजनाथ सिंह यांनी भर दिला